शेतकरी कर्जमाफीसंदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे या बैठकीच्या पार्वभूमीवर ते आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते कर्जमाफी कशा स्वरुपात करायची याबाबत एक निशित धोरण ठरवून त्यानुसार निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं यापूर्वींच्या फडनवीस सरकारनं दिलेली कर्जमाफी बऱ्याच शेतक यांपर्यंत पोहोचलीच नाही असं ते म्हणाले हे राज्य गोरगरिबांचं असून संत गाडगेबाबांना अपेक्षित असलेल्या मार्गावर चालून सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायला बांधील राहील अशी म्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिली आहे ते आज नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देत होते हे सरकार प्रगतीचं सरकार असून स्थगितीचं सरकार नाही असं त्यांनी सांगितलं राज्याच्या आर्थिक स्थितीची आपण माहिती घेत असून सध्या आपण नवीन असल्यानं विरोधी पक्षांनीही आपल्याला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं त्यांच्या उत्तरात शेतकऱ्यांबाबतच्या कोणत्याही घोषणेचा समावेश नसल्याचा आरोप करत नाराज विरोधकांनी सभात्याग केला महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मांडलेल्या भूमिकेवर आज विधानपरिषदेत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली राज्य सरकार मराठा समाजावर अन्याय करत आहे असा आरोप विरोधकांनी केला त्यानंतर काही काळ सभागृहात गदारोळ झाला शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेे ियांनी स्थगन प्रस्ताव मांडला राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा आरक्षणावर परिणाम होईल अशी यिंता मे ियांनी व्यक्त केली सरकारनं याबाबत निवेदन करावं असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतीम टप्प्यात उद्या होणा या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे

बोरिया बारह्य् लितिपारा महेशपूर आणि सिकरीपारा या पाच मतदारसंघांमधे सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत मतदान होईल

उद्याच्या मतदानासाठी सर्व निवडणूक कर्मचारी रवाना झाले आहेत अशी माहिती झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी विनयकुमार चौवे यांनी दिली

लाल किल्ला आणि मंडी हाऊस परिसरात निदर्शनाला परवानगी दिलेली नाही अशी माहिती दिल्ली पोलीस अधिका यांनी आकाशवाणीला दिली नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधातल्या निदर्शनांमुळे दिल्ली मेट्रो रेल्वेची अनेक स्थानकं बंद केली आहेत लाल किल्ला जामा मशीद चांदणी चौक आणि विश्वविद्यालय या रेल्वे स्थानकातले दरवाजे बंद केले असून या स्थानकात मेट्रो रेल्वेगाड्या थांबणार नाहीत असं िकीशिदेल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं केलं आहे जामिया मिलिया इस्लामिया जसोला विहार शाहीन बाग मुनरिका पक्रि चौक लोक कल्याण मार्ग उद्योग भवन आयाीओ प्रगती मैदान आणि खान मार्केंध्या स्थानकांचे दरवाजेही बंद केले आहेत वसंत विहार आणि मंडी हाऊस रेल्वे स्थानकं देखील बंद केली असून मंडी हाऊस रेल्वे स्थानकात गाडी बदलण्याची सोय उपलब्ध आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीमधे झालेल्या निदर्शनाच्या वेळी हिंसाचार केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी बारा जणांना अटक केली आहे त्यापूर्वी या हिंसाचार प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली होती

मुलांना निदर्शनात सहभागी होऊ देऊ नका असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक ओ पी सिंग यांनी पालकांना केलं आहे सहभागी निदर्शकांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी ट्विटरवरुन दिलेल्या व्हिडियो संदेशात दिला आहे गेल्या चोवीस तासात उत्तर प्रदेशात कुठेही निदर्शनं किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती आकाशवाणी प्रतिनिधीनं दिली

केंद्र सरकार डाळीच्या राखीव साठ्यातून साडेआठ लाख टन डाळ राज्यांना सरासरी बाजार मूल्यानुसार उपलब्ध करुन देणार आहे देशभरात डाळीच्या किंमती नियंत्रित रहाव्यात यासाठी ग्राहक व्यवहार सचिव अविनाश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बहिकीत हा निर्णय घेण्यात आला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातल्या जवानांना किमान शंभर दिवस सुट्टी मिळेल अशी व्यवस्था तयार करण्याबाबत सरकार विचार करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सांगितलं

भारताच्या एकता आणि एकात्मतेत सीमा सुरक्षा दलाचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले शत्रुशी लढताना शहीद झालेल्या जवानांचं स्मरण करत गृहमंत्री म्हणाले देश त्यांच्या बलिदानाला वंदन करत आहे भारत आणि अमेरिका यांनी द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्याबाबत आणि संरक्षण सामग्रीच्या व्यापारात वाढ करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे भारत प्रशांत क्षेत्रात शांतता टिकवण्यासाठी आणि दहशतवादाविरोधात निर्णय लढा उभारण्यासाठी जपानसारख्या समविचारी देशांसोबत समन्वय वाढवण्याबाबतही त्यांनी सहमती व्यक्त केली

दोन्ही देशांच्या निर्वाचित प्रतिनिधींमधे अधिक संवाद संरक्षण तंत्रज्ञानाचं हस्तांतरण करणारा औद्योगिक सुरक्षाविषयक करार आणि दोन्ही देशातल्या जनतेचा जनतेशी संवाद या कराराचा समावेश होता व्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली व्रिटन आणि भारत यांच्यातली सामरिक भागिदारी अधिक मजबूत होईल असा विधास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला ब्रिटनमधे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जॉन्सन यांना मिळालेल्या विजयाबद्दल मोदी यांनी दूरध्वनीवरुन त्यांचं अभिनंदन केलं जनतेनं त्यांच्यावर आणि त्यांच्या हुजूर पक्षावर टाकलेला विद्वास त्यांच्या फेरनिवडीतून व्यक्त झाला आहे असं मोदी यांनी सांगितलं या शुभेच्छांबद्दल जॉन्सन यांनी मोदी यांचे आभार मानले असून भारत ब्रिटन संबध अधिक मजबूत करण्याबाबत बांधिलकी व्यक्त केली आहे